सुखदेव थोरात यांचं प्रतिपादन

नागपूर जिल्हा व्याघ्र राजधानी म्हणून ओळखला जातो नागपूर जिल्हा आणि परिसरात पर्यटनाच्या चांगल्या संधी असून पर्यटवाला चालना देवून जिल्ह्याच्या विकासासाठी जोड देण्यात येणाऱ असल्याची माहिती राज्याचे उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ वितीव राऊत यांनी आज नागपूर झ्यं मिड द प्रेस या कार्यक्रमात बोलताना सांगितलं नागपुरात बुद्धिस्ट थीम पार्क स्थापन करण्यात येणार असून सोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकर कॅरीडोरव्या माध्यमातून नागपूर तसंच राज्याचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती डॉ

या माध्यमातून महसूल तसंच स्थानिकांवा रोजगार सुद्धा उपलब्ध होणार असं आश्वासन त्यांनी यावेही व्यक्त केलं राज्यात प्रस्तावित वीज दर वाढीबाबत उर्जानंत्री डॉ राऊत म्हणाले की राज्य वीज नियामक आयोगाला वीजदर वाढीचे अधिकार आहेत परंतू राज्य सरकार वीज दर वाढीच्या विरूद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शहरी वक्षलवादाच्या प्रकरणी अट्केत असलेल्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर मंत्री डॉ वितीन राऊत म्हणाले की या प्रकरणात जर कुणी निरपराध असेल तर त्यावर अन्याय होणार नसून याबाबत अधिक चौकशी व्हावी असे ते म्हणाले भारत विविधतेनं संपन्न देश आहे प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे परंतु देश म्हणून सर्वजण एक होतात देशाप्रती ही सद्गावना महत्वाची असल्याचं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केलं पालघर जिल्ह्यातल्या वसई इथल्या श्री बद्रीनाथ मंदिर परिसरात आयोजित श्रीमद भागवत कथा सप्ताह कार्यक्रमात ते काल प्रमुख पाहणे म्हणून बोलत होते वसई इथल्या उत्तरांचल मित्र मंडळाच्यावतीनं या भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांविरुद्ध जागतिक स्तरावर कडक कारवाई करण्याच्या आवश्यकतेवर सीडीएस प्रमुख जवरल बिपीन रावत यांनी भर दिला दहशतवादाचा मजबुतीनं सामना करणं तसंव दहशतवादार्घ समूळ उच्चाटन करण्याची गरज असल्याचंही जनरल रावत म्हणाले

या दंगलींसंदर्भातील चौकशीलाही काँग्रेस पक्षानं जाणूनबूजून उशिर केल्याची दीकाही जावडेकर यांनी केली आज सादर करण्यात आलेल्या व्यायमूर्ती ढिंगरा आयोगाच्या अहवालावरून काँग्रेसनं या प्रकरणाध्या चौकशीची मागणीठी केली नसल्याचं स्पष्ट होतं असंही जावडेकर म्हणाले या दंगलीची योग्य ती चौकशी झाली बसल्याचंही या अहवालावरून दिसतं असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं

विर्भया प्रकरणात दोषींना फाशी देण्यात उशीर होत असल्याबद्दलठी त्यांनी आम आदमी पार्टी सरकारवर आरोप केला नागपूर महानगरपालिका क्षेत्रात दहा क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी आणि दहा स्वास्थ्य विरीक्षकांमार्फत येत्या रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे

गोवर्धन नौखारे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत दिली

याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेनं आवश्यक तयारी पूर्ण केली आहे

पदभार स्वीकारल्यांनतरची नागपूर इथली पहिली आढावा बैठक त्यांनी घेतली रात्री दहा वाजल्यानंतर महिलांना वाहन उपलब्ध नसल्यास त्यांना होमड्रॉप या सुविधेद्वारे महिला पोलिसांसह त्यांच्या घरी पोहोचविण्यात येते या सुविधेला महिलांचा चांगला प्रतिसाद आहे

भूषणकूमार उपाध्याय यांनी दिली यावर महिलांना रात्री सुरक्षितरित्या पोहोचविण्यासाठी केलेली होमड्रॉप ही सुविधा उतम असून ही स्थायी स्वरुपात करण्याची सूचना गूहराज्यमंत्री पाटील यांनी केली

निवडक जागतिकीकरण हे सर्वाच्या उत्पन्न वाढीसाठी कारणीभूत असले तरी गरिबांच्या उत्पन्नामध्ये वाढ होणारे जागतिकीकरण जास्त महत्वाचं ठरते असं प्रतिपादन विद्यापीठ अन्दान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी केलं राष्ट्संत त्रकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युतर अर्थशास्त्र विभाग आणि प्रादेशिक विकास अध्ययन केंद्र यांच्या संय्क्त विद्यमानं शाश्वत विकास आणि जागतिकीकरण या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते या दोन दिवसीय परिषदेमध्ये जागतिकीकरण आणि शाश्वत विकास जागतिकीकरण समाधान आणि असमाधान तो करण्याचा ग्रामीण समुदाय यावरील परिणाम अशा विषयावर चर्चा केली जाणार आहे

सिद्वार्थविनायक काणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली या दीक्षांत समारंभात श्रीहरी चावा यांना व्यवस्थापन विद्याशाखेतील डिलीट अर्थात डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी देऊन पुरस्कार करण्यात येईल

केंद्र सरकारचा स्रुधारित नागरिकता कायदा आणि त्याचबरोबर एनआरसी आणि एनपीआर हा कायदा भेदभाव करणारा असून तो रद्द करावा किंवा तो राखून ठेवावा अशी मागणी विद्यापीठ अबुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ सुखदेव धोरात यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत केली

अनवर सिद्धीकी मार्गदर्शन करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बुलळणा जिल्ह्यातील ठिवरा आश्रम इथं विवेकानंद जयंती विमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याविमित्त अधिक माहिती देत आहेत आमचे बुलद्यण्याचे प्रतिविधी संचिन ठाकरे

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा चंद्रपूर आणि जिल्हा पाणी गुणवता तपासणी प्रयोगशाळा चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यातील गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याकरिता उपलब्ध स्त्रोतांचे पाणी नमुने तपासणी करीत असतात यामध्ये पाण्यातील फ्लोराईडचे आणि द्रषित पाण्याचं प्रमाण तपासणी केल्या जाते

सायकलिंग प्रकरात पंजाब पुरुष आणि कर्नाटकाच्या महिला गदवं सुवर्ण पदक जिंकलं

याबुसार महाराष्ट्रातील चार ते आठ या वयोगद्यतील मुलांच्या शैक्षणिक स्थितीबाबत पाहणी करण्यात आली असून यावुसार इतर राज्यांच्या तुलवेत महाराष्ट्रातील या गदवतील शैक्षणिक स्तर चांगला असल्याचं दिसून आलं आहे

यामध्ये महाराष्ट्रातून नागपूर जिल्ह्याची विवड करण्यात आली होती ज्या ठिकाणी अंगणवाडी यंत्रणा सक्षम आहे त्याठिकाणच्या मुलांची शैक्षणिक स्थिती चांगली असल्याचं दिसून आल्याचं प्रधम एज्युकेशन फाऊंडेशनघ्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रूक्मिणी बॅनर्जी यांनी सांगितलं